पंतप्रधान आज स्वच्छ भारत अभियान शहरीच्या निवडक लाभार्थीशी तसंच देशाच्या विविध भागांमधले स्वच्छाग्रही आणि सफाई कर्मचाऱ्यांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद देखील साधणार आहेत केंद्रीय मंत्रिमंडळ सरकारी नोकऱ्यांमधल्या अराजपत्रीत पदांच्या भरतीसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेतला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली राष्ट्रीय भरती संस्थेच्या माध्यमातून ब आणि क गटातल्या बिगर तांत्रिक पदांच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी सामायिक पात्रता परीक्षा आयोजित केल्या जातील या संस्थेमध्ये रेल्वे आणि अर्थ मंत्रालय कर्मचारी निवड आयोग अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे भरती मंडळ आणि बँक कार्मिक निवड संस्थेचे प्रतिनिधी असतील सामायिक परीक्षेत मिळालेले गुण निकाल जाहीर झाल्यानंतर तीन वर्षांपर्यंत ग्राह्य धरले जातील आपली वयोमर्यादा पूर्ण होऊपर्यंत उमेदवार कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकतात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय त्याच बरोबर सरकारी धोरणानुसार अन्य वर्गांना वयोमर्यादेत सवलत मिळू शकेल पोर्टलवरून नोंदणी करण्याची तसंच आपल्या पसंतीचं परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा उमेदवाराला असणार आहे

वीज वितरण कंपन्यांना बळ देण्याच्या दृष्टीनं उज्ज्वल डिस्कॉम हमी योजनेच्या माध्यमातून मिळणार्याव कर्जाची मर्यादा या वेळ पुरती वाढवण्यात आली आहे विमानतळं जयपूर गुवाहाटी आणि तिरुवअनंतपुरम या तीन विमानतळांचं संचालन सार्वजनिक खाजगी भागीदारीतून करण्याच्या प्रस्तावालाही काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली या प्रकल्पांमुळे सार्वजनिक क्षेत्रात आवश्यक असलेल्या गुंतवणुकीबरोबरच विमानसेवा अधिक कार्यक्षम होणं तज्ज्ञांचा सहभाग उद्योजकता आणि व्यावसायिकता यादृष्टीनंही फायदा होणार आहे

ई संजीवनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ई संजीवनी या डिजिटल मंचाच्या माध्यमातून दूरध्वनीद्वारे देण्यात आलेल्या कोविडविषयक सल्ल्यांची संख्या दोन लाखांच्यावर गेली आहे

त्यानंतरनंतर अवघ्या दहा दिवसांमध्ये या मंचानं हा टप्पा गाठला आहे कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्यांना तसंच वैद्यकीय सेवेशी संबंधित असलेल्यांना या मंचापर्यंत सहज पोहोचू शकता येत असल्यानं त्यांच्यासाठी तो उपयुक्त ठरला असल्याचं यावरून स्पष्ट झालं आहे नौदल परिषद भारतीय नौदल कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज असून कुठल्याही क्षणी युद्धनौका आणि विमाने तैनात करुन परिस्थितीचा समर्थपणे मुकाबला करू शकते असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काल व्यक्त केला नवी दिल्ली इथं आयोजित नौदलाच्या वरिष्ठ कमांडर्सच्या परिषदेत ते बोलत होते देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणातील नौदलाच्या भूमिकेची राजनाथसिंह यांनी प्रशंसा केली नौदलानं देशाच्या हितासाठी कायमच सर्वकष स्वरुपाचं योगदान दिलं असल्याचं सांगून कोविडच्या साथीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन समुद्रसेतू हे आतापर्यंतचं सर्वात मोठं अभियान राबवल्याबद्दल त्यांनी नौदलाचं अभिनंदनही केलं नौदल प्रमुख एडमिरल करमवीर सिंग यांनीही यावेळी कंमाडर्ना संबोधित केलं गस्ती नौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात नवी गस्ती नौका दाखल झाली आहे

फेरीवाले योजना फेरीवाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधान मंत्री स्व निधी या योजनेची अंमलबजावणी करणारं मध्य प्रदेश हे सर्वात मोठं राज्य ठरलं आहे या योजनेद्वारे फेरीवाल्यांना व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं

या महिनाअखेरीपर्यंत एक लाख फेरीवाल्यांसाठी कर्ज मंजूर केली जातील असं नागरी विकास मंत्री भूपेंद्र सिंग यांनी सांगितलं

कमला हॅरिस अमेरिकेच्या सिनेटर कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या अधिकृत पदाच्या उमेदवार म्हणून आज रात्री राष्ट्रीय पातळीवर पहिलं भाषण करून आपल्या प्रचाराचा अधिकृतपणे प्रारंभ करणार आहेत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या भाषणाअगोदर माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचही भाषण होणार आहे

हाँगकाँगला एक देश एक व्यवस्था म्हणून वागणूक द्यावी अन्यथा तिथल्या नागरिकांच्या स्वातंत्र्याची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं अमेरिकी सरकारचे प्रवक्ते मॉर्गन ओर्टागस यांनी सांगितलं टेनिस भारतीय टेनिसपटू सुमित नागल याने प्राग खुल्या टेनिस स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे उपांत्य फेरीत त्याचा सामना स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिन्का शी होणार आहे भारताचे दिवीज शरन आणि एन स्त्रिराम बालाजी आपापल्या जोडीदारांसह दुहेरीतले आपले आव्हान टिकवून आहेत हवामान राजधानी दिल्लीत आज आकाश मुख्यतः ढगाळ राहून पावसाचीही शक्यता आहे मुंबईतही आकाश सर्वसाधारणपणे ढगाळ राहून जोरदार पाऊस पडण्याटी शक्यता आहे जम्मू आणि काश्मीरमध्येही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार